संपूर्ण देशभरात आज दीपावली साजरी होत आहे लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर गृहसजावट मिठाई पूजासाहित्यासह नागरिकांच्या विशेषत महिलांच्या गर्दीने बाजारपेठा फुलून गेल्या आहेत आभुषणं वाहनं इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह कपडे आणि फटाके खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी उसळली आहे सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या तयारीसाठी ग्रहिणींची लगबग सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार नागरिकांनी रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके फोडणं अपेक्षित आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी जनतेला दीपावलीच्या श्भेच्छा दिल्या आहेत दिवाळी साजरी करताना बह्जन हिताय बह्जन सुखाय हा विचार अंगीकारावा असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

सुदूर बर्फाच्छादित शिखरांवर देशाच्या सुरक्षेसाठी तैनात सैनिकांच्या कर्तव्य पालनामुळे सव्वाशे कोटी भारतीयांचं भविष्यं आणि स्वप्नं सुरक्षित राहतात अशा शब्दात सैनिकांची प्रशंसा करून पंतप्रधानांनी सैनिकांना दिवाळीच्या श्भेच्छा दिल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या जगात शांती प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नातल्या भारतीय सैन्याच्या सहभागाबद्दल संपूर्ण जगात भारतीय सैन्याची प्रशंसा होते असंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं

यानंतर सीतारामन हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांचीही भेट घेणार आहेत ग्जरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आज ग्जरातमधल्या नदाबेट इथं सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत

मागच्या महिन्यातही या यंत्रणेनं नीरव मोदीची विदेशातली सहाशे सदोतीस कोटी रुपये मूल्याची संपत्ती जप्त केली होती या वर्षी उघडकीला आलेल्या या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यातला आरोपी नीरव मोदी देशाबाहेर पळून गेला असून तो लंडनमध्ये असल्यानं इंलंडनं त्याचं प्रत्यार्पण करावं यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे

काल शांघाय इथे भारताचे वाणिज्य सचिव आणि चीनचे उपवाणिज्यमंत्री यांची बैठक झाली त्यावेळी भारतानं ही मागणी केली चीनसोबतच्या व्यापारातली तूट भरून काढणं हा या मागचा उद्देश असल्याचं वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे

ओमानच्या खाडीत बंदर निर्माण करणं ही युद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या पुनर्निर्माणासंदर्भातली अतिशय महत्त्वाची भूमिका आहे हे अमेरिकेनं मान्य केल्याची ही खूण असल्याचं पीटीआयच्या याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे अमेरिकेनं इराणवर सोमवारी कडक निर्बंध घातले असून या देशाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना दंड करण्याचाही यात समावेश आहे

बस्तरमधल्या नारायणपूर जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर या माओवाद्यांनी आपली शस्त्रं खाली ठेवली सरकारच्या आत्मसमर्पण योजनेमुळे माओवादी हिंसेचा मार्ग सोडत आहेत हे या योजनेचं यश आहे असं केंद्रीय ग्रहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे

महोत्सवाच्या या एकोणपन्नासाव्या वर्षात अइसष्ट देशांचे दोनशे बारा चित्रपट दाखवले जाणार आहेत आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात पंधरा चित्रपट असून त्यातले तीन भारतीय आहेत